लोकसभा निवडणुकीच्या सार्वत्रिक निवडणुकीची आणि आंध्र प्रदक्ष ओदिशा सिक्कीम आणि अरुणाचल प्रदक्षया चार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या आहा ग्रा पार्श्वभूमीवर चोख व्यवस्था क्वी असून सर्व तयारी पूर्ण झाली आहा उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु होईल दुपारपर्यंत कल स्पष्ट होतील तर संध्याकाळपर्यंत निकाल घोषित होतील अशी अपघी आह अतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा इलस्ट्रिंनिक टपाल मतपत्रिकांची आणि टपालाद्वारक्रिस्ता मतांची मोजणी होईल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्यक्तिविधानसभा क्षम्रातल्या पाच मतदान केंद्रांवरच्या ईव्हीएममधल्या मतांसोबतच व्हीव्हीपॅट यंत्रांच्या पावत्या मोजल्या जाणार आहर्त निवडणूक आयोगानं नवी दिल्लीतल्या निर्वाचन सदनात चोवीस तास कार्यरत ईव्हीएम नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे क्रिक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी संबंधित तक्रारींवर हा कक्ष देखरेख ठेवेल

मतं मिळवून सत्ता आणणं हउद्दिष्ट नसून नव्या भारताच्या निर्मितीचं रालोआचं उद्दिष्ट आहा असं ते म्हणाले

रालोआचत्रीन सहयोगी पक्ष या बैठकीत सहभागी झालत्राहीत मात्र त्यांनी समर्थन दिल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कलिखी कार्यासंदर्भात गौरव करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला नवी दिल्लीत प्रीती भोजनादरम्यान झालखा या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरची रणनीती ठरवण्यात आली

या उपग्रहानं पाठवलेली माहिती कृषी वन आणि आपत्तीव्यवस्थापन क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहे हा उपग्रह हवामानावर लक्ष ठेवू शकेल तसंच तो ढगांमधेही घुसू शकतो

झोच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी झोचं अभिनंदन केलं आहे तसंच या उपग्रहाच्या उपयुक्ततेचं त्यांनी विशेष कौतुक केलं दिवसागणिक सुरक्षा विषयक आव्हानं वाढत असल्यामुळे आगामी काळात देशाच्या सीमांचं रक्षण करण्यात तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाच्या सतराव्या स्थापना दिन समारंभात बोलत होते राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी काम करणा या लोकांसाठी प्रत्येक दिवस हे नवीन आव्हान असतं त्यामुळे तंत्रज्ञान अद्ययावतीकरण आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं

अंदमान बेटाना आज सकाळी पाच पूर्णांक आठ दशांश विक्या मध्यम तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला या भूकंपाचा केंद्रबिंदू मध्य अंदमानच्या मायाबंदर किनारपट्टीजवळ होता असं भारतीय हवामान शास्त्र विभागानं म्हटलं आहे यात कुठल्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही जम्मू कश्मीरमधकुलगाम जिल्ह्यातल्या गोपालपोरा परिसरात आज पहाट सुरक्षा दलांबरोबर झालखिा चकमकीत दोन स्थानिक दहशतवादी ठार झाला त्या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि जम्मू कश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकानं शोध मोहीम हाती घरिक्यानंतर ही चकमक उडाली ठार झालखि दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं चकमक उडालख्खा परिसरात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं

कृषी वैद्यकीय माहिती तंत्रज्ञान अंतराळ तसंच वित्त आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षप्रतिला भारताचा अनुभव शांघाय सहकार्य संघटनच्या सदस्य दर्घाना द्यायला भारत तयार असल्याचं स्वराज यांनी सांगितलं आंतराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर चाबहार बंदर तसंच वैकाबाद करार आणि भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्ग यात असलेली भारताचा सहभाग यातून भारताची क्षश्रीय संपर्क वाढवण्याची वचनबद्धता स्पष्ट होता असं त्या म्हणाल्या या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सुषमा स्वराज यांनी किर्गीझीस्तानच जिष्ट्राध्यक्ष सूरनबजिष्टिबिकोव्ह यांचीही भर्धाघळी उभय दर्धामध्यक्ष सर्वच क्षक्रित द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी दोन्ही दक्षिउत्सुक आहक्ष असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचक्रित्त उवीश कुमार यांनी सांगितलं जीवनशैलीत शाक्षत मार्गांचा अवलंब करुन नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त ट्विटरवरून दिलेल्या संदेशात नायडू म्हणाले की लोकांनी आपल्या मुलांना जैवविविधतेचं संवर्धन तसंच पर्यावरणीय संतुलन राखण्याचं महत्त्व शिकवायला हवं पृथ्वीच्या कल्याणासाठी जैवविविधता कायम राखणं हा महत्त्वपूर्ण घटक असल्याचं त्यांनी सांगितलं

काल रात्री झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात मेरी कोमनं नेपाळच्या माला रायवर सहज विजय मिळवला

पुरुषांचे उपांत्य फेरीतले सामने आज होणार आहेत आज शिवा थापा आणि अमित पंघाल यांचे सामने होतील

काल हा अहवाल प्रसिद्ध झाला

केंद्र सरकारनं स्थापन कलिखी उच्चस्तरीय समितीनं कच्च्या तस्त्वीच्या आयातीवरचं भारताचं अवलंबित्व कमी करण्यासंदर्भात आवश्यक शिफारसी कव्विंग आहेत या समितीनं काल नवी दिल्लीत प्र्यालियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपला अहवाल सोपवला